या निमित्तानं राज्यभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मराठी भाषा ही संस्करातून आलेली असून तिच्या सन्मानार्थ फक्त एकच दिवस साजरा न करता आयुष्यभर हा दिवस साजरा व्हावा असं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे मराठी राजभाषा दिनानिमित्त आज विधानभवनात झालेल्या इये मराठीचीये नगरी या कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी विधानसभाध्यक्ष नाना पटोले विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते भाषा प्रशिक्षक तयार करणाऱ्या अभ्यासक्रमांची आज गरज असल्याचं मराठी भाषा तज्ज्ञ डॉ निलिमा गुंडी यांनी यावेळी सांगितलं मराठीतल्या विविध बोलीभाषांच्या संवर्धनाची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली औषधांच्या वेष्टनावर मराठी भाषेतून माहिती देण्यात यावी असंही त्या म्हणाल्या वाशिम जिल्ह्यात जिल्हा माहिती कार्यालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांनी संयुक्तरित्या कार्यक्रम आयोजित केला होता चंद्रपूरमधेही जिल्हा माहिती कार्यालयानं मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रम आयोजित कला होता राज्य परिवहन महामंडळानंही राज्यभरातल्या आपल्या कार्यालयात आणि बसस्थानकांवर कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे मध्यम उद्योगांना बदलत्या व्याजदरानं दिली जाणारी सर्व कर्ज एक्सटर्नल बेंचमार्कशी जोडण्याचे निर्देश रिझर्व्ह बँकेनं सर्व बैंकांना दिले आहेत हे निर्देश येत्या एक एप्रिलपासून लागू होतील असं याबाबत रिझर्व्ह बैंकेनं काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे लघु आणि मध्यम उद्योगांच्या बाबतीत बदलत्या व्याजदरानं दिली जाणारी कर्जं याआधीच एक्सटर्नल बेंचमार्कशी जोडलेली आहेत

ते काल नवी दिल्ली कें एम एस एम पुरस्कार समारंभात बोलत होते देशातल्या बेरोजगारीचा प्रश्न एम एस एम क्षेत्रच सोडवू शकतं त्यादृष्टीनं या क्षेत्राला आवश्यक सहाय्य बँकांनी पुरवावं याची काळजी आपलं मंत्रालय घेत आहे असं ते म्हणाले

मात्र मुख्य विषयांच्या परीक्षा आजपासून सुरु झाल्या आहेत या एपमुळे विद्यार्थ्यांना त्यांची परीक्षा केंद्रं शोधणं सोपं जाईल कांद्याच्या निर्यातीवर गेले सहा महिने असलेली बंदी उठवायचा निर्णय केंद्रसरकारनं घेतला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालच्या मंत्रिगटाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला रबी हंगामात कांद्याचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता लक्षात घेऊन शेतक यांचं हित जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सूत्रांनी सांगितलं यवतमाळमधल्या घाटंजी इथं महसूल कर्मचाऱ्यांची चारचाकी अज्ञातानी पेटवली अंबानगरी इथं मध्यरात्रीच्या सुमाराला हा प्रकार घडला वाळू तस्करांनी हे कृत्य केल्याचा संशय व्यक्त होत आहे याप्रकरणी घाटंजी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे

जागतिक महिला दिनानिभित्त नांदेड धिं होणाऱ्या राज्यस्तरीय अक्षरोदय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी हिंगोली धिल्या कवयित्री प्राध्यापक संध्या रंगारी यांची निवड करण्यात आली आहे संध्या रंगारी यांचे पाच कविता संग्रह एक ललित गद्य लोकसाहित्याचं संपादन आणि हिंदी भाषेतला अनुवादीत कविता संग्रह प्रकाशित आहे